संरक्षण क्षेत्रासाठी आत्मनिर्भर सप्ताह आजपासून जागतिक हत्ती दिनानिमित्त पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पोर्टलचं आणि

कमी झाला

ही केबल चेन्नईला अंदमानातील आठ प्रमुख बेटांसोबत जोडणार आहे

अंदमान निकोबारसाठी आजचा दिवस हा सौभाग्याचा आहे जितका प्रकल्प मोठा तितकी अव्हानं जास्त असतात मात्र सगळे अडथळे पार करत अगदी कोरोनासुद्धा या कामाला थोपवू शकला नाही ज्या चमूनं या कामासाठी आपलं मोठं योगदान दिलं त्यांचं पंतप्रधानांनी कौतूक केलं अंदमान निकोबार आता डिजिटल होत असल्याबद्दल आपल्याला आनंद होत आहे असंही ते म्हणाले या प्रकल्पामुळं अनेक वर्षांच्या आपल्या स्वप्नांची पूर्तता झाली आहे हा प्रकल्प म्हणजे इझ ऑफ लिव्हिंगचा एक भाग आहे यामुळे जलवाहतूक व्यापार याला चालना मिळेल देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत आणि प्रत्येक क्षेत्रात अत्याधुनिक सुविधा पोहचल्या पाहिजेत हे आपलं स्वप्न आहे आजच्या प्रकल्पामुळे ते साकार होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला दोन वर्षांच्या विक्रमी काळात हा प्रकल्प पूर्ण झाला आहे या केबलमुळे या बेटांवरील लोकांना उच्च गतीने विश्वासार्ह इंटरनेट सुविधा मिळेल राजधानी पोर्ट ब्लेयर स्वराज दीप लिटिल अंदमान कार निकोबार कामोर्ता ग्रेट निकोबार लाँग आयलँड आणि रंगत या बेटांचा त्यात समावेश आहे

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह आज दुपारी आत्मनिर्भर भारत सप्ताहाचा प्रारंभ करणार आहेत स्थानिक उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे

संरक्षण क्षेत्रात भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्रालय सज्ज असून आत्मनिर्भर भारत योजनेला पुढे नेण्यातील हा महत्त्वाचा टप्पा असेल असं काल राजनाथ सिंह यांनी जाहीर केलं होतं

सरकारची ही घोषणा आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देणारी असून भारतातील संरक्षण सामुग्री उत्पादन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे यामुळे लघु आणि मध्यम उद्योगाला चालना मिळेल आयातीवरचा खर्च कमी होईल परकीय चलन वाचेल तसेच रोजगार निर्मिती होईल परिणामी पाच ट्रिलीयनची अर्थव्यवस्था करण्याच्या उद्दिष्टाकडं आपली वाटचाल होईल असं भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांनी नमूद केलं व्यापारी समुदायाने आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी संपूर्ण योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रा पियुष गोयल यांनी केलं आहे राष्ट्रीय व्यापारी दिनानिमित्त काल व्यापारी समुदायासोबत बोलताना ते म्हणाले की भारतात निर्मित वस्तुमाल लोकांनी खरेदी करावा यासाठी ग्राहकांमध्ये जागरुकता वाढवण्याचं काम व्यापारी समुदायानं केलं पाहिजे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध न ठेवणाऱ्या देशांमधून निकृष्ट माल आयात करणाऱ्या व्यवसायिकांचं पितळ उघडं पाडण्याचंही काम व्यापारी करु शकतात याकडे गोयल यांनी लक्ष वेधलं अगरबत्ती क्रिडा साहित्य टीवी टेलिफोन आणि टायर्स यासारख्या देशात उत्पादित होऊ शकणाऱ्या अनेक आयाती वस्तूंवर सरकारनं यापूर्वीच निर्बंध लागू केले असल्याचं ते म्हणाले

जागतिक हत्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते एका पोर्टलचं आणि एका दस्ताऐवजाचं अनावरण करण्यात आलं हत्तींच्या संरक्षणासाठी या दस्ताऐवजामध्ये उपाय योजना सुचविण्यात आल्या आहेत मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्ष कमी करून हत्तींची जोपासना करण्यासाठी आणि हत्तीविषयी जागरुकता निर्माण होणं गरजेचं असल्याचं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं हत्ती हा बुद्वीमान प्राणी असून आपल्या देशाच्या संस्कृतीत आपण जनावारांची हत्या करत नाही असंही ते म्हणाले

उत्तरप्रदेशमधील पूरग्रस्त जिल्ह्यामधील स्थितीवर बारकाईने लक्ष द्यावं पूरग्रस्तांना ड्रोन तसंच रस्ते मार्गानं आवश्यक ती मदत द्यावी असे आदेश मूख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिका यांना दिली आहे जिल्हा न्यायाधीशांनाही पूर्यस्तांच्या मदतकार्यावर प्राधान्य देण्याचे आदेश देण्यात आले आहेत

जिल्हा आणि राज्य पातळीवर नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले आहेत

उत्तरप्रदेशातील शरयू गंगा राप्ती आणू शारदा या नद्या धोका पातळीच्यावरून वाहत आहेत

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी हे संशोधन केलं

असं यावर संशोधन करणारे संशोधक मंदार सावंत यांनी सांगितले या संशोधनात त्यांच्या सोबत डॉक्टर निखिल मोडक आणि सागर सारंग यांनी सहभाग घेतला

पंजाब सरकारचे मुख्य सचिव जे

बालमुर्गन यांच्यासह चार अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं काल निष्पन्न झालं बालमुर्गन यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार